भारताची ऊर्जा जगाला उर्जा देईल चौथ्या भारत ऊर्जा परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांच्यात आज द्विपक्षीय शिष्टमंडळ स्तरीय चर्चा

लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा विजय

पंतप्रधान तेल भारताची ऊर्जा जगाला उर्जा देईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सेरावीक या संस्थेनं आयोजित केलेल्या चौथ्या भारत ऊर्जा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मोदी यांनी जगातील प्रमुख तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला ऊर्जा सुरक्षेला आपलं अधिकाधिक प्राधान्य असून देशाचं ऊर्जा क्षेत्रातलं भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित असल्याचं मोदी यावेळी म्हणाले स्वावलंबी भारत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असंही त्यांनी सांगितलं कमीत कमी कार्बन उत्सर्जनाबरोबरच विकासाभिमुख उद्योगांना अनुकूल आणि पर्यावरण पूरक ऊर्जा निमितीसाठी भारत कटिबद्ध असून नवीकरणीय उर्जेच्या बाबतीतही देश कृतीशील असल्याचं मोदी म्हणाले भारत नेहमीच जागतिक उद्दीष्ट समोर ठेवून कार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली

जगातील औद्योगिक क्षेत्रात कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे वन नेशन वन गॅस प्रिड हे उद्दिष्ट साध्य करण्याचे आणि गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा सरकारचा विचार आहे

दोन्ही मंत्र्यांनी सैन्य सहकार्य सुरक्षित दळणवळण प्रणाली आणि माहिती संरक्षण व्यापार आणि औद्योगिक विषयांवरील सहकार्याचा यावेळी आढावा घेतला मूलभूत विनिमय आणि सहयोग करारावर स्वाक्षरी होणार असल्याबद्दल आणि सशस्त्र दलांमधील गुंतवणुकीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं

आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकींना प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली तसंच अमेरिकी कंपन्यांना भारताच्या संरक्षण उद्योगात गुंतवणुकीसाठी आमंत्रित केलं विविध क्षेत्रात संरक्षण सहकार्य अधिक सखोल करण्याचा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने एस्पर यांच्याशी झालेली चर्चा फलदायी ठरली असल्याचं सिंह यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर

भदौरिया आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह हे शिष्टमंडळाच्या स्तरीय द्विपक्षीय बैठकीत उपस्थित होते तत्पूर्वी एस्पर यांना गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील आज भेट झाली जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही म्हणून दोन्ही देश सखोल लोकशाही परंपरेचे संरक्षक असून ते एकमेकांना पूरक आहेत दोन वर्षांच्या कालावधीत मंत्रीस्तरावरील ही तिसरी बैठक आहे उद्या मंत्रीस्तरीय बैठकीनंतर माईक पोम्पिओ आणि मार्क टी एस्पर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही ते भेट देणार आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासह भारत प्रशांत क्षेत्र आणि जगभरात शांतता कायम राखण्यासाठी दोन्ही देशांचे सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात येणार आहे

या टप्प्यामध्ये अनेक भाग नक्षलग्रस्त तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील आहेत

पक्षातून बाहेर पडलेले बंडखोर मोठ्या संख्येने त्यांच्या अधिकृत पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत

जितेन राम मांझि यांच्या विरोधात माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी निवडणुकीसाठी उभे आहेत

राहुल गांधी यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार फेऱ्यानमध्ये उपस्थिती दर्शवली संयुक्त जनता दल नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी अनेक प्रचार सभा एका मागोमाग घेतल्या

लेह केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारतीय जनता पक्षाने लेहमधील लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीत नुब्रा प्रदेशात विजय मिळविला आहे

कॉंग्रेसने नऊ जागा जिंकल्या असून अन्य दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे अमेरिका अमेरिकी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प येत्या काही दिवसांत पेन्सिलवेनिया मिशिगन विस्कॉन्सिन नेब्रास्का अरिझोना आणि नेवाडा या महत्वाच्या राज्याचा दौरा करणार आहेत तर बिडेन आज डेलावेअरमध्ये थांबणार असून ते मंगळवारी जॉर्जिया अटलांटा आणि वॉर्म स्प्रिग्सचा दौरा करणार आहेत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहतील

आदिवासी युवकांना व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देऊन स्वयंसेवक म्हणून तयार करणं आणि त्यांच्याद्वारे आदिवासी समुदायात जनजागृती करणं असं या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे प्रकाश जावडेकर पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निषेध केला आहे तिरंगा ध्वज ही भारताची ओळख आणि अभिमान आहे राष्ट्रध्वजाचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही असं जावडेकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरचा झेंडा राज्याला पुन्हा बहाल केल्यानंतरच राष्ट्रध्वज फडकवू असं वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी नुकतंच केलं होतं त्यावर जावडेकर यांनी ट्वीटर संदेशातून निषेध व्यक्त केला आहे दरम्यान मुफ्ती यांनी राष्ट्रीय ध्वजाबद्दल दिलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्या पक्षाच्या तीन नेत्यांनी पी डी पी चा राजीनामा दिला आहे दहशतवादी जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील नूरपोरा गावात आज संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला तर या भागात आणखी दहशतवादी लपले असून शोधमोहीम सुरु आहे राज्य कांदा लिलाव केंद्राकडून कांद्याच्या साठवण आणि निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव झाले नाहीत लिलाव बंद ठेवण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत पूर्वसूचना कांदा व्यापारी आणि उत्पादकांनी दिली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी लासलगाव सह जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत लीलावासाठी कांदा आणला होता

क्रिकेट इंडियन प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेत सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना सुरु असून पंजाबन नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं

प्लेऑफ लढतीसाठी चौथ्या स्थानावर कोण असेल हे या सामन्यावरून निश्चित होणार आहे मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यापूर्वी प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत हवामान नैऋत्य मान्सूननं आज संपूर्ण विदर्भ आणि खानदेशासह मराठवाड्याच्याहि बऱ्याच भागाचा निरोप घेतला

आज महाराष्ट्राच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरींनी हजेरी लावली उद्या अशा सारी फक्त कोकणात अपेक्षित आहेत त्यानंतर संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे